अनेक ठिकाणी समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत तर काही ठिकाणी साधेपणाने सामान्य माणसात मिसळत उमेदवार कार्यालयात पोहोचत होते शिवसेनेचे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे कोथरुडचे भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे आणि भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांची नामांकनपत्र आज दाखल झाली

भाजपचे सिंधुद्र्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांचं भाजपामध्ये त्यांनी स्वागत केलं पक्षाला मोठं करण्यासाठी जे काही करायला लागेल ते सर्व करू अशी ग्वाही नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिली दरम्यान नितेश राणे उद्या भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी नारायण राणे उपस्थित राहणार आहेत अमळनेर अल्या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड ललिता पाटील यूवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती प्रभारी चेअरमन पराग पाटील यांच्यासह जामनेर धिं आज भाजपात प्रवेश केला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांचं भाजपामधे आज स्वागत केलं भारतीय जनता पार्टीची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली यात काशिराम पावरा यांना शिरपूर मतदारसंघातून डॉक्टर मल्लिकार्जुन रेड्डी यांना रामटेक परिनय फुके यांना साकोली तर रमेशसिंग ठाकूर यांना मालाड पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते

मयंक अग्रवालचं पहिलं कसोटी द्विशतक हे आजच्या खेळाचं वैशिष्ट्यं

डीन एल्गरच्या पहिल्या षटकात तो बाद झाला